दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी तर तिसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी

प्रत्यक्ष कर संकलनासाठी आयकर विभागानं अधिक प्रयत्न करावेत असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे निर्देश

देना बँक आणि विजया बँकेचं विलीनकरण होण्यापूर्वी सरकारकडून बडोदा बँकेला पाच हजार कोटी रूपयांचा निधी लोकसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली

जळगाव रावेर जालना औरंगाबाद रायगड पूणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधूर्द्ग कोल्हापूर हातकणंगले याठिकाणी तिस या टप्प्यातलं मतदान होईल

द्स या टप्प्यातल्या दहा मतदारसंघांमधे आज उमेदवारी अर्जांची छाननी होत आहे

हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विद्यमान खासदार राजू शेष्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विद्यमान खासदार धनंजय महाडिक माजी खासदार जयवंतराव आवळे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते

रायगड लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला यावेळी त्यांच्या समवेत आदित्य ठाकरे सुभाष देसाई रामदास कदम तसंच भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते शिवसेनेच्यावतीने यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातले काँप्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या पेड न्यूज प्रकारात मोडतात त्यामुळे त्यांचा समावेश निवडणुक खर्चात का केला जाऊ नये असा ठाकरे यांना खुलासा मागण्यात आला आहे

या पार्श्वभूमीवर सीबीडीटीच्या सदस्य नीना कुमार यांनी सर्व मंडळाच्या विभागीय प्रमुखांना पत्र लिहून कर संकलन वाढवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत बडोदा बँकेत देना बँक आणि विजया बँकेचं विलीनकरण होण्यापूर्वी सरकारनं बडोदा बँकेला पाच हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे यासंदर्भात केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे एक एप्रिल रोजी या दोन्ही बँका बडोदा बँकेत विलीन होतील गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारनं विलीनिकरणाची घोषणा केली होती भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेनंतर बडोदा बँक ही देशातली सगळ्यात मोठी तिसरी बँक असणार आहे मुंबई शेअर बाजारात आज उत्साहाचं वातावरण होतं

स्थानिक सराफांकडून मागणी वाढल्यानं सोन्याच्या दरात आज वाढ झाली

अहमदनगर ब्रिल्या राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या पूण्यतिथी निमित्तानं हजारो भाविकांनी आज त्यांच्या समाधीचे दर्शन घेतलं जिल्ह्यातील विविध भागातून जैन संप्रदायातील भाविक दिंड्या घेऊन याठिकाणी आले

परभणी जिल्ह्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे दुष्काळ जाहीर झाला असताना विमा कंपनीनं पीक विमा दिलेला नाही याच्या निषेधात पाथरी तालुक्यातला सहा गावातल्या शेतक यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचं निवेदन सुमारे तीनशे ग्रामस्थांनी आज तहसिलदारांना दिलं नाशिक शहरात दरोडा टाकून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोर यांच्यात झटपट झाली

आज सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला

धूळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात किटकनाशकात भेसळ केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात सूर्या अग्रोकेम या बिगर नोंदणीकृत कंपनीच्या मालकाविरुध्द कीटकनाशक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे साक्री पंचायत समितीच्या कीटकनाशक निरीक्षकांनी पाहणी करुन याबाबत तक्रार नोंदवली होती प्रयोग शाळेच्या अहवालातही त्याला द्जोरा मिळाला त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे